रुग्ण बरे होण्याचा महाराष्ट्रातला दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्रथमच जास्त कोरोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांवरचे निर्बंध उठवण्याचा युरोपीय समुदायाचा विचार पुदुच्चेरीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा उद्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि पेट्रोल डिझेलच्या किंमतीत किरकोळ वाढ देश कोविड महाराष्ट्रातल्या कोविड स्थितीत सुधारणा होताना दिसत असली तरी देशात इतरत्र साथीचा जोर वाढताना दिसतो त्यामुळे तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातला रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात उपचारधीन रुग्णांची संख्या घटताना दिसते पण देशात ही संख्या दररोज वाढतेच आहे त्यामुळे एकदर बाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचं देशातलं प्रमाणही महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून असं प्रथमच घडलं आहे चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण मात्र राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडं जास्त आहे

महाराष्ट्रा बरोबरच आज उत्तरप्रदेश तेलंगण सिक्कीम मध्यप्रदेशलक्षद्वीप लडाख हरियाणा दिल्ली दमण आणि बिहारमध्येही उपचारधिन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली पण सर्वाधिक घट महाराष्ट्रातच होती

लसीकरणासंदर्भात महाराष्ट्र सुरूवातीपासूनच आघाडीवर आहे आयजीएसटी रेमडेसिव्हीर इंजेक्शन वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजनऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरक्रायोजेनिक टँक आणि कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंवरील आयजीएसटी केंद्र सरकारनं माफ केला आहे

युरोपीय देशांमधल्या पर्यटन व्यवसायाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा करण्यासाठी याची गरज असल्याचं ट्विट समुदायाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेयेन यांनी केलं आहे या विषयावर समुदायात चर्चा सुरू आहे सध्या युरोपीय समुदायात प्रवास करण्यासाठी फक्त सात देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना परवानगी आहे

रंगास्वामी पुदुच्चेरीमध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत

राज्यपालांनी त्यांना उद्या सकाळी पावणे अकरा वाजता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे तत्पूर्वी घटनात्मक प्रक्रिया म्हणून ममता यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारतानाच त्यांना नवं सरकार स्थापना होईपर्यंत कामकाज पाहण्यास सांगितलं आहे

मात्र हे करत असतानाचा सर्व वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे

चीन पत्र वैबो या समाज माध्यमावरील चीन सरकारच्या काही विभागांच्या अधिकृत खात्यावरून भारतातील कोरोना स्थितीबाबत असंवेदनशील टिपण्णी प्रसिद्ध झाल्याबद्दल वाद निर्माण झाला आहे याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल टाळाटाळ केली

मात्रचीन सरकारच्या ऑनलाईन घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या चायना डिजिटल टाइम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे त्यानुसारचायनीज पोलीस ऑनलाईन या नावानं असलेल्या वैबो खात्यावर भारतातल्या कोरोना स्थितीची थट्टा करणारी छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली होती या असंवेदनशील टिपण्णीबद्दल चिनी नागरिकांनी प्रचंड टीका केल्यानंतर ही छायाचित्र काढून टाकण्यात आली

नमस्कार